त्यामुळे केंद्र सरकारने नवीन सरन्यायाधीश निवडीची प्रक्रिया सुरू केली होती केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच सरन्यायाधीश पदासाठी नवीन नाव सूचवण्याची सूचना केली होती केंद्रीय कायदा मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी शुक्रवारी सरन्यायाधीश बोबडे यांना यासंदर्भात पत्र पाठवलं होतं त्यानुसार त्यांनी एन व्ही रमण यांच्या नावाची शिफारस केली आहे

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आमदार आशिष शेलार मंगलप्रसाद लोढा राधाकृष्ण विखे पाटील आदी नेते उपस्थितीत होते या भेटीनंतर वार्ताहरांशी बलताना फडणवीस यांनी गेल्या काही आठवड्यांमध्ये राज्यामध्ये घडणाऱ्या घटना या चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे मुख्यमंत्र्यांचं या प्रकरणातलं मौन ही सर्वात चिंताजनक गोष्ट असून शरद पवार यांनी दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन हा प्रकार पाठीमागे घालण्याचा प्रयत्न केला असं फडणवीस म्हणाले बदली रॅकेटवर सरकारने काय कारवाई केली हे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकड्रन अहवाल मागवावा अशी मागणी राज्यपालांकडे केली असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं शंभरहून अधिक मुद्दे राज्यपालांच्या निर्दर्शनास आणून दिल्याचं ते म्हणाले फोन टॅपिंग प्रकरणावरुन राज्यपालांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली असल्याची माहिती भाजपा नेते म्नगंटीवार यांनी दिली

सिंग यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल का केली नाही अशी विचारणा करत सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीस नकार दिला आहे ग्रहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचाराची निःपक्षपाती आणि केंद्रीय गन्हे अन्वेषण विभाग सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका परमबीर सिंग यांनी दाखल केली होती

याबाबतचे आदेश काढून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या डॉक्टरांची नियुक्ती केली आहे

शेतकऱ्यांनी या पाण्याचा शेतीसाठी काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे पाणी सोडल्याबद्दल शेतकऱ्यांनी आमदार धीरज देशमुख तसंच पालकमंत्री अमित देशमुख यांचे आभार मानले आहेत

त्याबद्दल महावितरणचे मुख्य अभियंता भारत जाडकर यांनी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आणि मुख्याधिकारी हरिकल्यान येलगट्टे यांचा उस्मानाबाद इथं सत्कार करुन अभिनंदन केलं